पीकपाणी अनियमित आणि अवकाळी वादळी पावसासोबत महाप्रांचा फटका बसूनही यंदा देशात विक्रमी अन्नधान्य उत्पादन अपेक्षित आहे

तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित असल्यानं त्रिर धान्य उत्पादनात काहीशी घट अपेक्षित असली तरी एकंदर उत्पादन विक्रमी असेल कर्जमाफी कोल्हापर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तीनशे कोटी रुपयांची रक्कम शासनानं संबंधित जिल्हा उपनिबंधकांच्या खात्यावर वर्ग केली आहे

येत्या चार दिवसात बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर नुकसानीची ही रक्कम जमा करण्यात येईल अशी माहिती कोल्हापूर जिल्हा सहकार उपनिबंधक अमर शिंदे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली

यासाठी नागरिकांनी नमो अॅप किवा माय जीओव्हीवर आपल्या सूचना पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे

कोरोना कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे देशांतर्गत उद्योगांवर झालेल्या परिणामांना तोंड देण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची सरकार लवकरच घोषणा करणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं कोरोना विषाणूच्या संसर्गाचा राज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योगांना सध्या फटका बसत आहे अनेक कारखान्यांना चीनमधून येणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा होत नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे

या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सुरू केलेल्या हेल्पलाईनविषयी सविस्तर माहिती कुटुंब आणि समाजाच्या अपेक्षांचं ओझे वाहताना विद्यार्थ्यांची दमणूकच होते परीक्षेतील कामगिरीवर परिणाम होतो अशा वेळी काय करावं ते कळत नाही अनेकांना अगदी पालकांना सुद्धा पावलं चुकीच्या दिशेनं वळतात आयुष्य संपवण्याच्या टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचतात काही लोक काही हरवून जातात निराशेच्या गर्तेत त्यांना वेळीच मदतीचा हात मिळाला तर ताण निवळेल हे लक्षात घेऊनच शिक्षण मंडळानं हेल्पलाईन दिल्या आहेत कृशल मानसोपचार तज्ज्ञ त्यावर आपल्याला योग्य ते समुपदेशन करतील काय करा ते सांगतिल नको त्या विचारांचं ओझं हलक करतील आव्हान पेलण्याचं बळ देतील

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून संतोष गोगले सीएम राज्यात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अर्थात एनपीआर चं काम थांबवलं जाणार नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे एनपीआर ही एकप्रकारची जनगणनाच असून त्यात आणि सुधारित नागरिकत्व कायद्यात कुठलाही वादग्रस्त मृद्दा नसल्यानं त्याला विरोध करण्याचा प्रश्रच नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिसाचार हे दोन वेगवेगळे विषय असून केवळ एल्गार प्रकरणाचा तपास एन आय ए कडे दिला आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं पवार एल्गार दरम्यान या दोन्ही प्रकरणात आधीच्या सरकारनं पोलीस दलाचा गैरवापर केला असून प्रणे पोलिसांनी ज्या व्यक्तींविरुद्ध गृन्हे दाखल केले आहेत त्यांचा या दोन्ही प्रकरणांशी संबंध नसल्याचा दावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केला मख्यमंत्री सिंधदर्ग राज्यातल्या देवस्थान समितीच्या जमिनीचं हस्तांतरण सुलभरित्या व्हावं यासाठी महिन्याभरात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरी जिल्हा आढावा बैठकीत केली राजापूर आणि चिपळूण धिं नदी लगत संरक्षण भिंत बांदणं रत्नागिरी आणि सिंधुदर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रिक्त पदं भरणं विविध नळ पाणी प्रवठा योजनांना एक महिन्याच्या आत मंजूरी देणं अशा घोषणा ठाकरे यांनी केल्या चिपी विमानतळ सिंधदर्ग सिंधुर्दुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी काल या विमानतळाची पाहणी केल्यानंतर बोलताना केली शिवजयंती नाशिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिव जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे

या तलवारीची नोंद लंडनच्या वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे पूण्यासह राज्यात अनेक ठिकाणी आज पहाटे युवकांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत मशाल रॅली काढली पक्ष्यांची स्थिती स्थलांतर करणाऱ्या वन्यजीवांच्या संरक्षण संवर्धनासंदर्भात एक जागतिक परिषद गुजराथमध्ये गांधीनगरला भरली आहे या परिषदेत भारतातल्या पक्ष्यांच्या स्थितीबाबत एक अहवाल काल सादर झाला तो धक्कादायक आहे हा चिवचिवाट आता शहरातून ऐकू येत नाही पण पक्षीतज्ज्ञांचा अहवाल सांगतो चिमण्या शहरातून हद्दपार होत असल्या तरी खेड्यापाड्यांतून वाढताहेत त्यामुळे त्यांची संख्या स्थीर आहे ना घट ना वाढ चिवचिवाट तेवढाच आहे चिऊताई गावखेड्यांतून टिकून असली तरी एकूण पक्ष्यांच्या पखातलं बळ ओसरताना दिसतं

भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचं भवितव्य मत्र त्याच्या पिसाऱ्यासारखंच फुलताना दिसतं त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे पण ही वाढ काही भागात शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे असंही हा अहवाल सांगतो एडीबी आरोग्य आशियाई विकास बँकेच्या मदतीनं आगामी काळात शिक्षण आरोग्य क्षेत्राचं बळकटीकरण करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं या बँकेच्या शिष्टमंडळानं काल मंत्रालयात पवार यांची भेट घेतली शिवभोजन विस्तार शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्यानं या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न आणि नागरी प्रवठा विभागाला दिल्या होत्या त्यानुसार आता या योजनेतील थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ करण्यात आली आहे

बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज काढल्याप्रकरणी सहकार खात्यानं तक्रार केली होती

आग यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात वणी ब्रिल्या निळापूर मार्गावरच्या अहफाज जिनिंगला आग लागल्यानं कापसाच्या गंजी आगीच्या विळख्यात सापडल्या

कबड्डीपटू रिशांक देवडिगा कुस्तीगीर अभिजीत कटके हॉकीपट्र आकाश चिकटे यांचा यामध्ये समावेश आहे

पुण्याचे कुस्ती प्रशिक्षक पंढरीनाथ पाठारे यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे हवामान विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानांत सरासरीच्या तुलनेत घट झाली असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तापमानांत सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवली गेली